त्या शून्य प्रहरात बोलत होत्या यामुळे परभणी नांदेड जालना या जिल्ह्यातल्या कृषी उत्पादनांना बाजारपेठ मिळून विकासाला चालना मिळेल असं त्या म्हणाल्या

तर काल वीस हजाराहून अधिक रुग्ण बरे झाले

यासाठी राज्यात या क्षेत्रातले तज्ज्ञ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेमण्यात आली असल्याची माहिती कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली समितीनं यासंदर्भात सविस्तर अभ्यास करुन पूढील तीन महिन्यात शासनास अहवाल सादर करावा असं सांगण्यात आल आहे

लातूर इथल्या महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या वतीनं भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घेतलेल्या चर्चासत्राचं उद्धाटन करताना ते काल बोलत होते महात्मा बसवेश्वर यांनी आपल्याला कायकवे कैलास हा मूलमंत्र दिला समाजामध्ये धर्मनिरपेक्षपणे कार्य करण्याची गरज व्यक्त करतानाच शिक्षणाद्वारे व्यक्तीचा सर्वांगीण विकास होतो असंही चाकूरकर यांनी नमूद केलं

विपीन इटनकर यांनी कळवलं आहे

परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ रवी सरोदे यांनी ही माहिती दिली

यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते तसंच नांदेड जिल्ह्यासह परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात येणाऱ्या संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी आणि अशा काळात तातडीनं उपाययोजना करण्यासाठी या ठिकाणी अत्याध्रनिक पद्धतीचा नियंत्रण कक्ष उभारण्यात यावा असे निर्देशही चव्हाण यांनी यावेळी संबंधितांना दिले

त्यानंतर राज्य शासनाच्या वतीनं पाच सदस्यीय प्रशासक मंडळ नियुक्तीचे आदेश दिले आहेत

सिंधू हिनं महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे तिनं काल डेन्मार्कच्या एल

पुरुष एकेरीत लक्ष्य सेन यानं देखील फ्रान्सच्या थॉमस रोक्सल याचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली

प्रणय आणि साई प्रनीथ या दोघांना मात्र आपापले सामने गमवावे लागले मिश्र दहेरीतही अश्विनी पोनप्पा आणि सात्विकराज रानकीरेड्डी यांचा पराभव झाला

सूर्यकुमार यादव कृणाल पंड्या आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा संघात समावेश करण्यात आला आहे